खाईस्ट कॉल टू एक्शन असं या उपक्रमाचं नाव असून न्यूझीलंडमधे मशीदीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत फ्रान्स न्यूझीलंड क्लिडा आणि त्विर देशांनी काल पर्पीस धिं त्याची सुरुवात केली स्वतंत्र मुक्त आणि सुरक्षित िठरनेट लोकांमधे संपर्क वाढवणं सामाजिक अभिसारणाला चालना देणं आणि आर्थिक वाढीची गती वाढवण्याचं शक्तीशाली माध्यम आहे मात्र दहशतवादी त्याचा गैरवापर करत आहे त्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न आवश्यक आहे त्यासाठी सरकार समाज सेवा पुरवठादार आणि सोशल मीडीया कंपन्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असं ख्राईस्ट कॉल टू एक्शन च्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यातीीराज्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानस्ति काल मुख्यमस्ती देवेंद्र फडनवीस यातीी भेञ घेऊन चर्चा केली चारा छावण्याच्या अनुदानात वाढ करावी दुष्काळग्रस्त भागात रोजगार हमी योजनारी कामख्यिावीत अशा मागण्या पवार यातीी मुख्यमत्रिक्विडे केल्या

दालीपूरा गावात ही चकमक उडाली त्यात सुरक्षादलाचा एक जवानही शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत

पश्चिम रेल्वेच्या पादचारी पुलारीी आणि लगतच्या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी महापालिकेकडाआहे पण डागडुजीनसि केबल पेवर ब्लॉक तसेच पडून असतात